राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भाजपाअध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह तसंच जिर अनेक नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा धाडस आणि एकात्मता जपणा या एका लोकप्रिय नेत्याला देश मुकला आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे सुषमा स्वराज या एक उत्कृष्ट प्रशासक संसदपटू आणि वक्त्या होत्या त्यांच्या निधनानं देशाची आणि आपली व्यक्तीगतही हानी झाली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे गरीबांचं जगणं अधिक चांगलं करण्यासाठी आणि जनसेवेसाठी आयूष्य समर्पित करणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातलं एक वैभवशाली पर्व संपलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे सुषमा स्वराज निधनामुळे आदरणीय आणि समर्पित नेता देशानं गमावला आहे अशा शब्दात माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे सुषमा स्वराज यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजता निघेल आणि लोधी मार्गावरच्या स्मशानभूमीत सरकारी ज्रेमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातलं एक झंझावाती आणि वैशिट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे विविध मंत्रालयाचा कारभार प्रभावीपणे सांभाळणा या स्वराज यांनी लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना त्यांच्या संसदपटुत्वाची प्रचिती दिली होती त्यांच्या निधनानं आपली वैयक्तिक हानी झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली स्वराज यांच्या निधनानं एक धुरंधर राजकारणी सक्षम प्रशासक प्रभावी वक्ता आणि उत्कृष्ट संसदपटू आपण गमावला असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे आपल्याला शरदभाऊ म्हणणा या स्वराज यांच्या निधनामुळे धक्का बसला असल्याचं त्यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वराज यांच्या निधनाबद्दल दःख व्यक्त केलं आहे विरोधी पक्षनेत्या आणि परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असं चव्हाण यांनी म्हटलं आहे स्वराज यांच्या निधनामुळे देशानं एक राजनीतीज्ञ गमावला असल्याची भावना शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे

रिझर्व्ह बँकनं चालू आर्थिक वर्षासाठीचा तिसरा पतधोरण आढावा आज जाहीर केला

नाणेविषयक आणि पतधोरण समितीनं मुंबईत सोमवारपासून सुरु असलेल्या बैठकीत अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला समितीनं केलेली ही सलग चौथी दर कपात आहे

राज्यात पूरग्रस्त भागात पिण्याचं पाणी आरोग्यसुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत पूरपरिस्थिती उद्ववल्यामुळे सुरु असलेल्या मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदूर्ण धिल्या जिल्हाधिका यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर माळशिरस तालुक्यातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे पूणे ठाणे पालघर ॐ परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं

बचावकार्यासाठी आणखी सहा क्रेन्स मागवण्यात आल्याचं त्यांनी सागितलं

मदतीसाठी लष्कराचे जवान दाखल झाले आहेत

वीर धरणातून नीरा नदीमधे विसर्ग सुरु आहे धरणातील येव्यामधे वाढ झाल्यानं पाणीपातळीत वाढ झाली